विक्रमी संख्येतील विद्यार्थ्यांनी नीटपणे दिली नीट परीक्षा पेट्रोलियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारमध्ये पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख योजना राष्ट्राला समर्पित केल्या गॅस आधारित उद्योग आणि पेट्रोलियम पदार्थांची सुलभ उपलब्धता होण्यामुळे पूर्व भारत आणि बिहारच्या विकासाला चालना मिळेल अस मोदी यावेळी बोलताना म्हणाले प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी लोकांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्यात आली असून कोरोनाच्या काळात ही योजना गरीबांसाठी वरदान ठरली अस पंतप्रधान म्हणाले उज्वला योजना की वजह से आज देश के आठ करोड गरीब परिवारों के पास भी गैस कनेक्शसन मौजूद है इस योजना से गरीब के जीवन में क्या परिवर्तन आया है ये कोरोना के दौरान हम सभी ने फिर एक बार महसूस किया है आप कल्पकना कीजिए जब घर में रहना जरूरी था तब अगर इन आठ करोड परिवारों के साथियों को हमारी बहनों को लकडी या दूसरा ईधन जुटाने के लिए घर से बाहर निकलना पडता तो क्या स्थिति होती कोरोना के इस दौर में उज्व ला योजना की लाभार्थी बहनों को करोडों सिलेंडर मुफ्त में दिए गए हैं संसद अधिवेशन संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे

पहिला दिवस सोडून राज्यसभा सकाळच्या वेळेत तर लोकसभेच्या बैठका संध्याकाळी होतील या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा काळ आणि अ शासकीय विधेयक असणार नाहीत शून्यकाळ देखील मर्यादित ठेवला आहे अधिवेशनाच्या दरम्यान एकही दिवस सुटी नसेल कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कडक उपाययोजना केली आहे सर्व संसद सदस्यांची आरोग्य तपासणी सुरक्षित अंतरासाठी सदस्यांना बसण्यासाठी प्रेक्षक कक्षांमध्ये व्यवस्था राहील संसद भवन परिसरात प्रवेश करणाऱ्या सर्वांचीच आधीच कोरोना चाचणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री राज्यात उद्यापासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना काल ही माहिती दिली या मोहिमेंतर्गत राज्यातील महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे

यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीसाठी गावनिहाय पथकांची स्थापना करण्यात येणार आहे

मराठा आरक्षणाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की न्यायालयाच्या निकालावर काय करता येईल यासाठी राज्य शासन विचार करत असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलण झालं आहे त्यांनी देखील यात कुठलंही राजकारण न आणता सरकारच्या बरोबर असून सहकार्य करू असं सांगितलं आहे मराठा समाजाने संयम बाळगावा राज्य शासन मराठा समाजासोबत असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करुन दिलासादायक मार्ग काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं

समुद्दी महामार्ग जालना जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावरील बहुचर्चित इंटरचेंज पॉईट अर्थात चढ उतार स्थळ जालना तालुक्यातल्या निधोना शिवारात होणार असून याबाबतची अधिसूचनाही प्रसिध्द करण्यात आली आहे याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

याबाबतची अधिसूचना जिल्हा प्रशासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे निधोना शिवारात इंटरचेंजपाईंट झाल्यास दरेगाव शिवारात होत असलेलं ड्रायपोर्ट तसच जालना औद्योगिक वसाहतीला थेट समृध्दी महामार्गाशी जोडता येणार असल्यानं जिल्ह्याची दळवळण स्विधा अधिक गतिमान होणार आहे इंटरचेंजपाईटमध्ये दोन ठिकाणी ट्रक टर्मिनल एका ठिकाणी सौरउर्जा प्रकल्प आणि टोल प्लॉझाची निर्मिती केली जाणार आहे इंटरचेंजसाठी लागणाऱ्या जमिनीचं मोजमाप सुरु झालं असून येत्या काही दिवसात शेतकऱ्यांनाकडून जमिनीच्या थेट खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जाणार असल्याच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संगितलं आकाशवाणी बातम्यासाठी बाबासाहेब म्हस्के जालना

रेल्वेच्या स्वस्त आणि वेगवान वाहतुकीचा फायदा डाळिंब उत्पादक सर्वाधिक शेतकऱ्यांना झाला आहे सांगली कोल्हापूर सांगोला पंढरपूर कोपरगाव पुणे दौंड नाशिक मनमाड या भागातील शेतकऱ्यांना किसान रेल्वेचा फायदा होत आहे सांगोला प्रणे मनमाड या मार्गाने किसान रेल्वे आठवड्यातून तीन वेळा धावते चर्चासत्र साखर आणि ऊस उत्पादक या दोघांनीही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करुन उसाची शाधत शेती करण गरजेचे आहे असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काल व्यक्त केलं तंत्रज्ञान हस्तांतरण संघटना पश्चिम महाराष्ट्र साखर कारखाना संघटना आणि डेक्कन साखर तंत्रज्ञ संघटनायांच्या संयुक्त विद्यमाने ऊस तंत्रज्ञानावर आयोजित चर्चासत्रात ऊसाच्या पिकाचे नियोजन करण्यात खेतीबडी तंत्राचा वापर विषयावर गायकवाड बोलत होते यामध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते त्यांनी आपले प्रश्न विचारून शंकानिरसन केले कारखान्यांवरील गाड्यांची गर्दी शेतकऱ्यांना उशिरा मिळणारे पैसे यावर नवीन तंत्रज्ञान शोधून तो लाभ तात्काळ कसा देता येईल यावरही या क्षेत्रातील तंत्रज्ञ उपाय शोधत आहेत

या दोघांमध्ये समतोल साधण्याची जबाबदारी साखर आयुक्तालयावर आहे

रिचा नायर यांनी कारखानदार आणि शेतकरी यांना साखर उद्योगाचे तांत्रिकीकरण करून जास्तीत जास्त लाभ कसा होईल याबाबत चर्चा केली उसाचे उत्पादन त्यात तंत्रज्ञानाचा वापर याविषयी त्यांनी सादरीकरणाच्या साहाय्याने उपयुक्त मार्गदर्शन केले बाधकाम व्यवसाय राज्य सरकारने मालमत्तांच्या सरकारी दरात अर्थात रेडी रेकनर दरात केलेल्या वाढीचा विपरीत परिणाम बांधकाम व्यवसायावर होईल अशी टीका बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेनं केली आहे गेल्या सुमारे तीन ते चार वर्षांपासुनच या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या असुन त्यानंतर आलेल्या कोरोना साथीच्या संकटामुळं तर हा व्यवसाय डबघाईला आला असताना त्याला उभारी देण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याऐवजी रेडी रेकनर दरात वाढ केल्या मुळ ग्राहक नव्या सदनिका खरेदीकडे पाठ फिरवती अशी भीती संघटनेनं व्यक्त केली आहे नव्या सदनिका खरेदीसाठीच्या मुद्रांक शुल्कात सवलत देण्याच्या निर्णयावर या वाढीने पाणी फिरवल्याचा आरोपही संघटनेनं केला आहे

मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या दैनंदिनीवजा आत्मकथनामुळं त्यांचं नाव प्रामुख्यानं सर्व द्र पसरलं या पुस्तकाचा फ्रेंच सहित अनेक भाषांमध्ये अनुवादही झाला

कोंडविलकर यांना सामाजिक परिस्थितीमुळं राहायला घर मिळू शकत नव्हतं अशा वेळी लेखक आणि समीक्षक प्राध्यापक डॉक्टर सुरेश जोशी यांनी देवरूख इथं त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल डॉक्टर जोशी यांनी आकाशवाणीशी बोलताना या आठवणी जागवल्या

द डिसायपल या मराठी चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे

या पुरस्काराबद्दल माहिती अणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटरवरून ताम्हाणे यांचं अभिनंदन केलं आहे नाशिक नागपर बस नाशिक नाशिक ते नागपुर ही साधी शयन यान बस सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे नाशिक मध्र्न रात्री आठ वाजता तर मालेगाव येथून रात्री दहा वाजून पंधरा मिनीटांनी ही सेवा सुरू होणार आहे तळजाभवानी उस्मानाबाद तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील दुर्मीळ प्राचीन नाणी आणि जडजवाहिरं गायब असल्याप्रकरणी मंदिराचे तत्कालिन धार्मिक सहव्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यावर काल गुन्हा नोंदवण्यात आला मंदिर समितीच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुळजापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी फसवणूकीसह अन्य कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे निधन सातारा सातारचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी चंद्रलेखाराजे भोसले यांचे काल दीर्घकालीन आजाराने निधन झाले खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या त्या काकी होत आता पावसाच्या बातम्या हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात पावसाची दमदार हजेरी लागली आहे काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे नांदेड जिल्ह्यात देगलूर मुखेड कधार नायगाव लोहा बिलोली किनवट नांदेड या आठ तालूक्यात परतीचा पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला देगलूर तालुक्यातील माळेगाव आणि खानापूर महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या द्सऱ्या आठवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यानं थोडी उसंत घेतली होती शेतात पाणी साचून पिके पुन्हा पिवळी पडू लागली असल्यानं जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचं सावट पसरलं आहे वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसात वीज पडल्याने शेतात असलेले तिघे जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी आहे जखमीला सेवाग्रामच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा हवामन विभागाचा अंदाज आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार